राहणीमान सुलभता निर्देशांकात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक तर पालिका कामगिरी निर्देशांकात पिंपरी चिंचवडला देशात चौथं स्थान विधिमंडळ महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द असून विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ते काल विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत होते राज्यात वैधानिक विकास मंडळं अस्तित्वात नसली तरी ही मंडळं अस्तित्वात आहेत असं गृहीत धरुन निधीचं वाटप ठरलेल्या सूत्रानुसारच केलं जाईल असं ते म्हणाले कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं

कोरोना संकटकाळात सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण पोलिस अन्न आणि नागरी पुरवठा अशा महत्वाच्या विभागांच्या निधीला कोणत्याही प्रकारे कात्री लावली नसल्याचं त्यांनी सांगितलं आर्थिक संकटाचा सामना करत असतानासुध्दा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रीया सुरु ठेवली त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल राज्यात कोणत्याही घटकावरील अन्याय अत्याचार तसंच गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे अशी ग्वाही पवार यांनी दिली अकरावी प्रवेश इयत्ता अकरावीसाठीची पुढच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पैकी कशा पद्धतीनं घ्यावी याबाबतचा निर्णय त्यावेळची कोरोनाविषयक स्थिती पाडून घेतला जाईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानपरिषदेत स्पष्ट केलं

सहयोगी प्राध्यापक पदोन्नती सहयोगी प्राध्यापक पदोन्नती आणि वेतन निश्विती पडताळणीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या त्रटी निवारण समितीकड्न मार्गदर्शन मागितलं असून ते मिळाल्यानंतर त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली

राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे कायद्यानं पैसे गोळा करता येतात का अशी विचारणा कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली त्याला जोरदार हरकत घेत विरोधक आक्रमक झाले आणि गदारोळ सुरु झाला त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिटं स्थगित केलं जळगाव वसतिगह घटना जळगावमधल्या शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना विवस्त्र करून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमूख यांनी काल विधानसभेत दिली या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केलं गेल्याचं त्यांनी सांगितलं

यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशनं डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे

उस गळीत हंगाम राज्यातील उसाचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून या हंगामात आत्तापर्यंत सुमारे साडेसातशे लाख टन उसाचं गाळप झालं आहे

गाळप हंगाम संपलेले सर्व कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत

गेल्या वर्षभरातील कोरोना प्रादूर्भावामुळं राज्यातील या मोहिमेला अधिक गती मिळाली आहे अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे या सुविधेमुळं उपनिबंधक कार्यालयात होणारी गर्दी कमी होईल तसंच कार्यालयावर येणारा ताण कमी होईल शिवाय ग्राहकांचाही वेळ वाचणार आहे

बंगळुरू प्रथम क्रमांकावर आहे तर पुण्यापाठोपाठ अहमदाबाद चेन्नई सुरत नवी मुंबई कोईमतुर बडोदा इंदोर आणि बुहन्मुंबईचा क्रमांक लागला आहे केंद्रीय नगर विकास मंत्रालयानं राहणीमान सुलभता निर्देशांक ठरवताना प्रामुख्यानं त्या शहरातील लोकांच जीवनमान शहराची आर्थिक विकासाची क्षमता महापालिकेकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा आदी निकष निश्वित करण्यात आले होते

प्रशासकीय कारभार या निकषासाठी पिंपरी चिंचवड शहर देशात अव्वल ठरलं आहे

इ फेरफार प्रणाली महसूल विभागाशी संबंधित ई फेरफार प्रणालीत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली असून राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्याने विभागात आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे महसूल विभागाशी निगडित नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी विक्री वारस नोंदी शेत जमिनीवर बोजा लावणे अशी कामे इ फेरफार अंतर्गत करण्यात आली आहेत पेपरफुटी लष्कर भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचा तपास लष्कर विभाग आणि राज्य पोलीस दल संयुक्तपणे करत आहेत असं लष्कराच्या दक्षिण विभागाने कळवल आहे

पण लष्कराच्या गुप्तचर विभागाला प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली

हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातल्या सफाळेमधल्या नंदाडे आणि चाफानगर या दोन पाड्यात प्रायोगिक तत्त्वावर नुकताच सुरु करण्यात आला आहे त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून प्राध्यापक प्रदीप काळबर आणि त्यांच्या चमूनं पाणी पुरवठयाच्या समस्येचं सर्वेक्षण केल्यानंतर आढळून आलं की पाणी पुरवठयाच्या योजनेमधली महत्वाची समस्या म्हणजे पाणी टाक्यांमध्ये पुरेशा दाबानं न पोहोचणं पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची गळती ही आहे करवाळे धरणातुन उंबरपाडा गावाला तीन जल वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो पण जलवहिनीच्या शेवटच्या टोकावर उंच आणि डोंगरी भागात असणाऱ्या घरांना अपेक्षित दाबानं पाणीपूरवठा होत नाही तसंच गावात बांधण्यात आलेल्या लहान टाक्या वर्षानुवर्षे विनावापर पड्न आहेत या टाक्यांमध्ये एकच आउलेट असतं त्यामुळे समान दाबानं सगळीकडे पाणी पोहचवणं खूप अवघड होऊन जातं यावर उपाय म्हणून कमी खर्चिक पर्यायी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे यामध्ये मोठ्या टाक्यांच्या जागी एकचं शाफ़्ट म्हणजे उभी उंच वाहिनी बसवण्यात आली आहे त्यात तीन आउटलेट्स देण्यात आलेत

तसचं त्यांचा वर्षानुवर्षे असलेला पाण्याच्या समस्येचा प्रश्न सुटला आहे या यंत्रणेला मोठ्या टाक्यांच्या तुलनेत अवघा दोन लाख रुपये खर्च येतो यंत्रणेची निर्मिती आणि उभारणी देखील स्थानिकांनीच केली त्यामुळे ख या अर्थाने हा प्रकल्प गाव पातळीवर आत्मनिर्भर आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पालघरहून नीतू चौरे यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

जगन्नाथ कटे निधन आपल्या ओघवत्या आणि अनुभव संपन्न लेखनाद्वारे नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे नर्मदे हर हर या पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे याचं काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं

नर्मदा परीक्रमेविषयी त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी व्याख्यानंही दिली होती साधनामस्त नित्यनिरंजन कालिंदी धुनी आदी त्यांची पुस्तकेही लोकप्रिय ठरली

क्रिकेट विश्वातील दुर्मिळ खजिना इथे जतन केला जातोय ऐकुया याविषयीचा अधिक वृत्तांत

शिवाय सर डोनाल्ड ब्रॅडमॅन कपिल देव महेंद्रसिंग धोनी सर विव्ह रिचर्ड इम्रान खान सुनील गावस्कर अशा अनेक खेळाडूंनी वापरलेले क्रिकेट साहित्य आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं